करणार कोणत्याही अनुदानाशिवाय दोन लाख भारतीय मुस्लीम यावर्षी हज यात्रेसाठी जाणार असल्याची अल्पसंख्याक व्यवहारमंत्री

विजय उपांत्य फेरीत धडक राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारदर्शक ठरावावरच्या चचेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणार आहेत काल त्यांनी लोकसभेत उत्तर दिलं देशात भ्रष्टाचाराला थारा नाही आणि सरकार त्याविरुद्ध कायम लढत राहील असं त्यांनी यावेळी सांगितलं हा लढा संपूर्ण निष्ठेनं आणि कसलीही सूडभावना न बाळगता चालू राहील असं ते म्हणाले सर्व नागरिकांसाठी जीवन सुखकर व्हावं यासाठी सरकार कटिबद्ध असून नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वानी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं मजबूत सुरक्षित विकसित आणि समावेशी राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न साकारण्यासाठी सरकार आणि विरोधकांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे देश अधिक चांगला व्हावा याबाबत लोक विचार करत असल्याचं लोकसभा निवडणुकांमधे दिसून आलं आहे असं मोदी म्हणाले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार कुठंही विचलित न होता योग्य दिशेनं चाललं आहे सरकार विकासाच्या मार्गावरुन ढळणार नाही आणि विकासाचा कार्यक्रम शिथिलही करणार नाही देशाची प्रगती होणं आणि प्रत्येक भारतीय सक्षम होणं महत्त्वाचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं पाणी टंचाईची तीव्रता लक्षात धेऊन जलसंधारणाच्या गरजेबाबत सर्व खासदार आणि सेवाभावी संस्थांनी जनजागृती करावी असं अवाहन त्यांनी केलं काँप्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज नवी दिल्ली क्वे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत या बैठकीत दोन्ही देशांमधील महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार असून यात दहशतवाद एच वन बी विषाणू व्यापार आणि ज्ञाणकडून तेल खरेदी करण्यासाठीच्या अमेरिकेची संमती या मुद्दयांचा समावेश असेल माईक पॉम्पीओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत पॅम्पीओ हे तीन दिवसांच्या भारत भेटीवर असून या दौ यात ते भारतीय आंतरराष्ट्रीय कॅद्रात आपलं भाषण करणार आहेत भारत अमेरिका संबंधांसाठी त्यांची ही भेट महत्त्वपूर्ण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या जम्मू कश्मीरच्या दौ यावर जात आहेत ते दुपारी श्रीनगरला पोचतील गृहमंत्री पदाची सूत्र घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे यावेळी ते राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी चर्चा करतील या दौ यात ते काश्मिरमधल्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि राज्याच्या प्रगतीचा आढावा घेतील

आपल्या दौ यात ते भाजपा कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत आसाममधील नागरिकांची अतिरिक्त सूची आज सकाळी दहा वाजता प्रकाशित केली जाणार आहे ही यादी सर्व सेवाकेंद्रांवर त्याचप्रमाणे एनआरसी आसाम

जे या संकेतस्थळावर पाहता येणार आहे आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना महाराष्ट्र सरकार पाच आणि दहा हजार रुपये मानधन देतं मात्र अनेकांनी हे मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल विधानसभेत केली राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते सदस्य अजित पवार यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यावर ते उत्तर देत होते यावेळी आमदार पराग अळवणी सुभाष पाटील शशिकांत शिंदे यांनीही चर्घेत सहभाग धेतला होता

हे मानधन सन्मानार्थ असून पैशापेक्षा ते अधिक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे हे लक्ष्य अवघड असलं तरी असाध्य नाही असंही ते म्हणाले कोणत्याही अनुदानाशिवाय दोन लाख भारतीय मुस्लीम यावर्षी हज यात्रेसाठी जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली ते हज यात्रेकरूसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसाच्या परिषदेच्या उद्वाटन प्रसंगी बोलत होते

कर्णधार एरोन फिंचच्या शतकी खेळीचा त्यात मोलाचा वाटा होता

आज न्यूझीलंडचा आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे भारताचा पुढचा सामना उद्या वेस्ट डिजबरोबर मँचेस्टर होणार आहे पश्चिम बंगाल विधानसभेत काल सरकारी योजना आणि प्रकल्पांमधील आर्थिक लाभाचा मुद्दा चांगलाच तापला विरोधी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या विषयावर क्षेतपत्रिका जारी करण्याची मागणी लाऊन धरत यावर एक समिती नेमण्याची मागणी लाऊन धरली कम्युनिस्ट पार्टी ऑफ डिया मार्क्सवादी गटाचे नेते सुजन चक्रबोर्ती यांनी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका यांकडून हे पैसे ताबडतोब परत घेण्याची मागणी केली त्यानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला

या बैठकीत विधाच्या उन्नतीसाठी भारतानं आपली बाजू प्रकर्षानं मांडली असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे आज जागतिक अंमलीपदार्थ तस्करी विरोधी दिवस आहे

न्याय आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून जेव्हा अंमली पदार्थांचा विषय येतो तेव्हा या गोष्टींकडे प्रामुख्यान पाहिल जाण आवश्यक आहे असं संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सांगण्यात आलं हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काल दुबईत संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री जमाल अल जारवान यांची भेट घेतली यावेळी त्यांनी राज्यात उपलब्ध असलेल्या अन्नप्रक्रिया दळणवळण पर्यटन आणि ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकीच्या संधीची माहिती दिली

धर्मशाला धिं होणा या जागतिक गुंतणूकदार परिषदेत सहभागी होण्याचं आमंत्रणही जमाल अल जारवान यांनी स्वीकारलं